जिल्ह्यात अडीचशे गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच नव्हता

कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी प्णे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम महत्त्वाची ठरत आहे या मोहिमेअंतर्गत कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांची तपासणी करून आवश्यकता असेल तर उपचार दिले जात आहेत

या मोहिमेसाठी आशा कार्यकर्त्या पीएमपीचे कर्मचारी आणि महापालिकेच्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली

हा बदल लक्षात घेऊनच दिवाळीसाठी खास आरोग्यवर्धक मिठाई बाजारात आली असून या मिठाईमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असा दावाही केला जात आहे मात्र त्याबद्दलच कोणतंही अधिकृत प्रमाणपत्र या मिठाई व्यावसायिकाकडं उपलब्ध नाही सुकामेव्याचा वापर करून बनवलेल्या मिठाईचा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास निश्चितपणे उपयोग होऊ शकेल असा विश्वास पुण्यातील काही आयुर्वेद तज्ञांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळात केंद्रीय आयुष मंत्रालयानं आरोग्यवर्धनासाठी ज्या पदार्थांचा वापर आहारात करण्याचं आवाहन केलं होतं त्यांचाही समावेश या मिठाईत करण्यात आला आहे

या मार्गांवर मेट्रोचे रूळ टाकण्यात आले असून विजेच्या तारांचं कामही झालं आहे काही ठिकाणी मेट्रोच्या चाचण्याही सुरु आहेत पुणे मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी कार्ड उपलब्ध करून दिलं जाणार आहे या कार्डला विशिष्ट नाव दिलं जाणार आहे हे नाव काय असावं यासाठी पुणे मेट्रो कार्डसाठी योग्य नाव सुचवा स्पर्धा घेण्यात येत आहे पुणेकरांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन पुणे मेट्रोनं केलं आहे

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज ही माहिती दिली

त्यामुळे करवसुली वाढली

साखर कारखान्यांकडून घेण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं चालू साखर हंगामात साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास साखर उद्योगातून व्यक्त करण्यात आला आहे यंदा उसाचं अमाप पीक झाल्यानं साखरेचं उत्पादनही विक्रमी होण्याची शक्यता आहे मात्र त्यातून अतिरिक्त साखरेचा नवा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इथेनॉल निर्मितीवर यंदाच्या हंगामात भर देण्याचं आवाहन यापूर्वीच करण्यात आलं आहे इथेनॉलच्या दरात केलेली वाढ लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची निर्मिती करावी असं आवाहन इस्मा आणि साखर उद्योगातील इतर संघटनांनी केलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत